आपल्या दयेच्या अर्जावर दुर्भावनेतून विचार करण्यात आल्याचं त्यानं या याचिकेत म्हटलं होतं या प्रकरणातल्या चार दोषींपैकी पवन ग्रप्ता या एकाच दोषीचे दयेचे पर्याय आता खुले आहेत

आर डी ए आयनं चिंता व्यक्त केली आहे

अलामेलू यांनी म्हटलं आहे मोतीबिंदू कुटुंब नियोजन यासारख्या शस्त्रक्रियांचे विविध रुग्णालयांमधले शुल्क एकसमान करण्यासाठी जनरल इन्शुरन्स कौन्सिल विविध टीपीएसोबत चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली

म सुकथनकर यांनी व्यक्त केलं आहे भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट् प्रादेशिक शाखेच्यावतीनं मुंबईत मंत्रालयात आयोजित बी

देशमुख स्मृती व्याख्यानात ते काल बोलत होते उपलब्ध साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर पर्यावरणीय परिसंस्थांचं जतन ऊर्जा निर्मितीसाठी अपारंपरिक स्रोतांचा वापर कार्यक्षम वाहतूक व्यवस्था उत्तम दळणवळण व्यवस्था आदी बाबींना यापूढील काळात अधिक महत्त्व असेल असं ते म्हणाले

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस

दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करताना गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह होती याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलल्यानं केंद्रानं राज्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेतला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी याकरता चार आठवडाभरापर्यंत अटक करू नये असे निर्देशही न्यायमूर्ती पी

नाईक यांनी या प्रकरणी दिले आहेत

अनुदानित विनाअन्दानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अनुदान मिळणार असल्याची माहिती बहूजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे

सावंत यांचं कार्यालय नवी दिल्लीतल्या महाराष्ट सदन इथं असेल केंद्रीय अर्थसंकल्पाविरुद्ध भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्यावतीनं देशभर निदर्शनं केली जाणार आहेत भाकप नेत्या व्रंदा करात यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सरकार आपल्या अर्थसंकल्पाद्वारे खाजगीकरणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआरची आवश्यकता नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान करात यांनी काल औरंगाबाद इथं फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेत भारतीय महिला सबलीकरण या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं जात धर्म परंपराचा एक हत्यार म्हणून वापर करत महिलांना नेहमी उपेक्षित ठेवण्यात आलं आहे

ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते आपल्याला हिंद् जननायक संबोधलं जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केली

उपचार घेऊन बरा झालेल्या गरुडाला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मुक्त करुन या संमेलनाचा समारोप करण्यात आला

देवराईचं संवर्धन वडाच्या तोडणीस बंदी वड तोडीचं उल्लंघन करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा व्रक्षारोपण करताना भौगोलिक रचनेनुसार स्थानिक व्रक्षांचा समावेश करावा आदी ठरावांचा यात समावेश आहे दोन दिवस चाललेल्या या संमेलनास मदत करणारया दानशूर व्यक्तींचा सयाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला क्रांती बांगर हिनं जगातल्या पहिल्या वृक्ष सुंदरीचा किताब पटाकावला सयाजी शिंदे यांच्या हस्ते चांदीचा मुकूट परिधान करून तिचा गौरव करण्यात आला

प्रदेशाध्यक्ष कालिदास माने यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या संमेलनाचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाक्रकर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव हे आहेत या संमेलनात शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते फक्त नोकरी देणारं शिक्षण प्रेसं नसून नोकरी निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

उस्मानाबाद नगर परिषद बँक ऑफ महाराष्ट्र अलाहाबाद बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते त्यांच्या पार्थिव देहावर काल उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

यानिमित्तानं काल ठिकठिकाणी हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली हिंगोली शहरातल्या गांधी चौकात ज्येष्ठ नागरिक युवक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं

पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत महिलांसाठी मोफत गॅसजोडणी दिली परंतु सिलिंडरचे भाव वाढवले अशी तक्रार यावेळी आंदोलकांनी केली

मंज़र झालेल्या घरकूल योजनेचा अंतिम धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

या कारवाईमुळे प्लास्टिक पिशव्या वापरावर आळा बसेल असा विश्वास नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे